यामुळे आता मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाल्यास राज्य सरकारची बाजू ऐकून घेतल्याशिवाय सर्वोच्च न्यायालय त्यावर निर्णय सुनावणार नाही सर्वोच्च न्यायालयातले राज्य सरकारचे वकील निशांत कात्नेश्वरकर यांनी ही याचिका दाखल केली

मुंबई उच्च न्यायालय तसंच या न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठातही कॅव्हिएट दाखल करण्यात आलं आहे

मुंबई उच्च न्यायालयात विधीज्ञ हरीश साळवे राज्य सरकारची बाजू मांडणार असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं

काल झालेल्या सुनावणी दरम्यान सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी राज्य सरकारचे वकील मुकूल रोहतगी यांना हे आरोपपत्र सादर करण्यास सांगितलं

अकोला जिल्ह्यात बाळापूर तालुक्यातल्या रिधोरा गावाच्या परिसरात रिलायन्स समुहाच्या कर्करोग रुग्णालयाचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते दरम्यान वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथं नियोजित बंजारा समाजाच्या संग्रहालयाचं भूमिपूजनही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं

औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयात पंतप्रधानांच्या नवीन पंधरा कलमी कार्यक्रम आणि केंद्र तसचं राज्य शासनाच्या योजनांची आढावा बैठक शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाली सध्या सामाजिक संपर्क माध्यमाचा वापर जास्त प्रमाणात होत असून त्याद्वारे समाज विघातक गोष्टींना आळा घालण्याचे निर्देश शेख यांनी पोलिस विभागाला दिले वक्फ बोर्डच्या कार्यवाहीबाबतही आयोग लवकरच सुधारणात्मक उपाययोजना करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं राज्यातल्या नागरिकांना आता दर सोमवारी जिल्हा प्रशासन तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयातल्या शासकीय दस्तावेजांची पाहणी करता येणार आहे माहितीच्या अधिकारांतर्गत नागरिकांना हे दस्तावेज पाहण्याची परवानगी देण्यास राज्य सरकारनं मंजूरी दिली आहे दर सोमवारी दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत नागरिक ही कागदपत्रं पाहू शकतील शासकीय कार्यालयात माहिती अधिकारांतर्गत अर्जांची संख्या कमी करणं हा या निर्णयामागचा उद्देश आहे

आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे जागतिक दिव्यांग दिन काल सर्वत्र पाळण्यात आला विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून काल याबाबत जनजाग्रती करण्यात आली

श्रीकांत यांनी केलं आहे काल लातूर इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते दिव्यांगाना सक्षम करण्यासाठी स्वंयसेवी संस्थांबरोबरच सर्वांनी प्रढाकार घेण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल जनसंग्राम दिव्यांग आघाडीच्या वतीनं दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी बेम्दत ठिय्या आंदोलन सुरु करण्यात आलं दिव्यांगांच्या हक्काच्या निधीचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष सुनील मुलगीर यांनी यावेळी केला

उस्मानाबाद इथं जिल्ह्यातल्या दिव्यांग मतिमंद मूकबधीर कर्णबधीर मुलांच्या शालेय क्रीडा स्पर्धांना काल सुरुवात झाली आज या स्पर्धांचा समारोप असून त्यातून राज्यस्तरीय दिव्यांग स्पर्धांसाठी जिल्ह्याचे प्रतिनिधी निवडले जाणार आहेत उस्मानाबाद इथं राज्य दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ संजय कोलते यांच्या हस्ते दिव्यांग सेवा गौरव दिव्यांग भूषण दिव्यांग सन्मित्र दिव्यांग कर्मचारी रत्न पुरस्कार काल प्रदान करण्यात आले

गेल्या पंधरा दिवसांपासून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पैनगंगा नदीत धरणं आंदोलनं सुरू केलं होतं

परभणी इथं काल धनगर समाज संघर्ष समिती आणि समाज बांधवांच्या वतीनं धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं यावेळी सरकारच्या वचननाम्याची होळी करुन आपला निषेध व्यक्त करण्यात आला परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या बेलखेडा तलावात स़्रु असलेल्या अवैध विद्युत मोटारी बंद करण्यात याव्यात अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे या तलावातून अनेक गावांना पाणी प्रखठा होतो परंत् अवैध विद्युत मोटारींमुळे पाणी टंचाई निर्माण होत असल्याचं निवेदन गावकऱ्यांनी काल तहसीलदारांना दिलं

त्याठिकाणी विविध सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काल दिले आहेत

लातूर जिल्ह्यात चिकलठाणा इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या पहिल्या शिवार साहित्य संमेलनाचा काल ज्येष्ठ साहित्यिक डॉ जनार्दन वाघमारे यांच्या उपस्थितीत समारोप झाला